अँटीजेन चाचणी नेमकी कोणाची करायची याबद्दलचे स्पष्ट निकष भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं ठरवून दिले असले तरी पुण्यात मात्र सरसकट ती चाचणी केली जात असल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे पुण्यातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता अँटीजेन पेक्षाही पीसीआर चाचण्यांवर अधिक भर देण्याची गरज असल्याचं मत वैद्यकीय क्षेत्रातूनही व्यक्त करण्यात आलं आहे

तर कासारवाडी फुगेवाडी पिंपळे सौदागर पिंपळे निलख सांगवी परिसर या भागातही साडेसातशे पेक्षा कमी सक्रिय रुग्णांची संख्या आहे उर्वरित प्रभागामध्ये आकडा हजाराच्या पुढे गेला आहे

गणेशोत्सव सध्याच्या कोरोना प्रादूर्भावामुळं एका बाजूला पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर विविध प्रकारची बंधन आली असतानाच दुसऱ्या बाजूला आपापसातील सर्व प्रकारचे मतभेद विसरून मोठ्या संख्येनं सार्वजनिक गणेश मंडळ एकत्र येण्यासही त्याचा उपयोग झाला आहे

पूण्यातील बोहरी आळी आणि मंडई तूळशीबागेचा परिसर गौरी गणपतीच्या खरेदीसाठीचा सर्वाधिक लोकप्रिय परिसर असून सध्याच्या कोरोना साथीच्या काळातही सजावटीच्या साहित्यानं तो फुलून गेला आहे पर्यावरणप्रक आणि आकर्षक अशा कागदी देखण्या मखरांची बाजारात रेलचेल दिसत आहे शोभेच्या फुलांनी सजवलेल्या कमानींनाही यंदा चांगली मागणी दिसत असून सजावटीच्या वस्तूंमध्ये नेहेमी दिसणाऱ्या चिनी मालाची जागा यंदा स्वदेशी वस्तूंनी घेतली आहे प्रामुख्यानं विजेच्या रंगीबेरंगी माळांनी यंदा बाजारपेठ झगमगून उठली आहे गौरींचे आकर्षक मुखवटे आणि दागिन्यांनी सजलेल्या बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी करताना कोरोना आणि त्यासंबंधीच्या नियामंचाही पुणेकरांना विसर पडलेला दिसतो आहे

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आज बैल पोळा सार्वजनिकरीत्या साजरा न करता घरीच किंवा शेतात साजरा करत आहेत

स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी तिकिटाचा दर वाढवण्यात आल्याचं रेल्वे प्रशासनानं कळवलं आहे सध्या रेल्वे स्थानकात फक्त ज्या प्रवाशांचे तिकीट आहे अशाच प्रवाशांना तिकीट दिल जात आहे इतर कोणालाही प्रवेश दिला जात नाही अपवादात्मक परिस्थितीमध्ये फक्त प्रवाशांच्या एका नातेवाईकाला स्थानकात प्रवेश दिला जात आहे

फुगेवाडी प्रभागातून सलग तीन वेळा काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले होते त्यानंतर त्यांनी महापौर पदही भूषवले नंतरच्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि शेवटपर्यंत या पक्षात ते सक्रिय होते